काल तीन मृतदेह हाती लागले तर तीनजण अद्याप बेपत्ता आहेत असं एका वरीष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं दरम्यान पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातली पूरग्रस्त गावं दत्तक घेण्याचा निर्णय महाराष्ट्र प्रदेश भाजपनं घेतला आहे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली त्यांनी सरंपचांपासून तर आमदारांपर्यंत पक्षाच्या सर्वच नेत्यांना आपलं एका महिन्याचं वेतन पूरग्रस्तांसाठी दान करण्याचं आवाहन केलं आहे

मात्र पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अद्यापही गंभीर आहे ग्रामीण भागातून येणारी भाजीपाल्याची आवकही कमी झाली आहे

दरम्यान मिरज रेल्वे जंक्शन कडून मुंबई आणि दक्षिणकडे जाणारी रेल्वेसेवा अद्यापही विस्कळीत आहे कोल्हापूरहून सुटणाऱ्या महालक्ष्मी सह्याद्री आणि कोयना एक्सप्रेस या गाड्या सोळा ऑगस्ट पर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत मिरज ते हुबळी मार्गावरील सात एक्सप्रेस गाड्या बाविस ऑगस्टपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत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

मागील काही महिन्यांपासून या भागात वारंवार भूकंपाचे धक्के जाणवत असल्यानं परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे

अपघातातील जखमींवर वाडा इथल्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत शहापूर वाडा मार्गावरील एक गतिरोधक ओलांडतांना बस चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळं हा अपघात घडला असुन यात कोणीही गंभीर जखमी झालं नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

तंत्रशिक्षण संचालनालय डीटीईनं महापुराच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे

दरम्यान राम लल्ला विराजमान चे ज्येष्ठ वकील के परसरन यांनी सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणी सर्व मुद्दांवर पूर्ण न्याय केला पाहिजे असं मत पिठासमोर माडंल आहे

ती मोटर स्पोर्ट्स प्रकारात जागतिक स्पर्धेत विजेतेपद पटकावणारी पहिली भारतीय ठरली आहे